टी च्या चालक पदावरही आता महिलांची वर्णी लागली असून या महिला चालकांच्या प्रशिक्षण योजनेचा शभारंभ उद्या प्ण्यात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे

आता त्यांच्या प्रशिक्षणाला प्रारंभ होणार आहे हे प्रशिक्षण पूर्ण करून लवकरच या रणरागिणी एस टी चे स्टिअरिंग हाती धरून गाव तिथं रस्ता आणि रस्ता तिथं एस टी या व्रीदवाक्याला स्मरून एस टी प्रवाशांना सुरक्षित घेऊन जाण्यास सज्ज होतील

दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेची नावनोंदणी आज सुरू झाली

योजनेची माहिती घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत नावनोंदणी करावी असं आवाहन प्ण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी पत्रकाद्वारे केलं आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रग्रस्त भागातील लोकांच्या सम्पदेशनासाठी जाणारे पहिले पथक आज दुपारी रवाना झाले या पथकातील विद्यार्थ्यांना डॉ म्हैसेकेर यांनी मार्गदर्शन केले हे पथक सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातल्या पाच गावांमध्ये जाणार आहे पुढच्या टप्प्यात आणखी एक पथक कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गावांमध्ये जाणार आहे प्रग्रस्त भागातील लोकांना वस्तूरूपात मोठी मदत मिळते आहे आता त्यांच्या मनाची उभारी देण्याची आवश्यकता आहे ते काम करण्यासाठी विद्यापीठाचे विद्यार्थी जात आहेत असं कुलगुरू डॉ करमळकर या वेळी म्हणाले वीर गोगादेव उत्सवानिमित्त शहरातील लष्कर भागात उद्या मिरवणूक काढण्यात येणार आहे मिरवणूक मार्गातील महात्मा गांधी रस्ता ईस्ट स्ट्रीट पुलगेट मार्ग हे रस्ते दुपारी चार नंतर आवश्यकतेनुसार बंद करण्यात येणार आहेत तसंच मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असल्याचं पोलिसांच्या वाहतूक विभागातर्फे कळवण्यात आलं आहे

शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणारी वाहतूक जंगली महाराज रस्ता टिळक रस्ता मार्गे वळवण्यात येणार आहे तर शिवाजी रस्त्यावरून हडपसरकडे जाणारी वाहतूक फडके हौद चौक मार्गे वळवण्यात येणार आहे लक्ष्मी रस्त्यावरील वाहतुक बेलबाग चौकातून सोन्या मारुती चौकाकडे वळवण्यात येणार आहे नागरिकांनी या बदलांची नोंद घ्यावी असं आवाहन पोलिसांच्या वाहतूक विभागानं केलं आहे कविता हा साहित्य प्रकार उत्सफूर्तवर आधारलेला असला तरी त्यास चिंतनशीलतेची जोड आवश्यक असते चिंतनशीलता हा कवितेचा गाभा असतो असं मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ सदानंद मोरे यांनी आज प्ण्यात व्यक्त केलं रंगत संगत प्रतिष्ठान आणि श्यामची आई फाऊंडेशन यांच्यातर्फे ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडे यांना यंदाचा काव्य जीवन गौरव पुरस्कार डॉ मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते

आज अखेरच्या दिवशी झालेल्या स्पर्धेत पुरुष गटात मध्य रेल्वेचा जगदीश चंद्रा तर महीला गटात दक्षिण मध्य रेल्वेची चंद्रलेखा सर्वौत्तम धावपट् ठरले महिला गटात दक्षिण तर पुरुष गटात उत्तर रेल्वे संघांनी अजिंक्यपद पटकावलं पुण्याच्या काही भागात आज पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत